सतत तीन दिवस जोरदार हजेरी लावणा या पावसामुळं राजधानी मुंबईचं जनजीवन अस्तव्यस्त झालं मुंबईची जीवनवाहिनी समजल्या जाणा या मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या उपनगरी गाड्यांची वाहतूक ठिकाठिकाणी खोळंबल्यामुळं चाकरमानी मुंबईकर हैराण झाले शहराच्या सखल भागामध्ये पाणी साचून रस्ते वाहतूकही ठप्प झाली मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या लांबपल्ल्यांच्या गाड्यांचं वेळापत्रकही कोलमडलं मुंबई उपनगरीय रेल्वेच्या विरार आणि नालासोपारा स्थानकादरम्यान मुसळधार पावसामुळे पाणी साचल्यानं आज पश्चिम रेल्वे मार्गावरच्या अप आणि डाऊन दिशेनं जाणा या अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या काही गाड्यांचं वेळापत्रक बदलण्यात आलं तर काही गाङ्या दुस या मार्गावर वळवण्यात आल्या

या गाङ्यांबरोबर ित्वर चार एक्सप्रेस गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे

काही तांत्रिक बिघाडामुळे वसई आणि भाईदर दरम्यानची अप आणि डाऊन दिशेची उपनगरीय रेल्वे सेवा गेल्या दहा तासापासून बंद असल्याचं पश्चिम रेल्वेनं म्हटलं आहे हिंदमाता परळ दादर माटुंगा कुर्ला गोरेगाव ित्यादी परिसरात पाणी भरल्यामुळं बेस्ट बसगाड्यांची वाहतूक दुस या मार्गानं वळवली होती पालघर जिल्ह्यात आज सलग तिसऱ्या दिवशीही पावसाचा जोर कायम आहे बोईसर पालघरसह अनेक भागांत सकाळपासून पावसाचा जोर वाढला असून बोईसरमधल्या अनेक सखल भागात पाणी साचल आहे वसई तालुक्यातल्या काही गावांचा संपर्क तुटला आहे

रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसाचं सत्र सुरूच आहे पावसाच्या जोरदार सरी कोसळत असल्या तरी त्या अधूनमधून येत असल्यानं जनजीवनावर फारसा परिणाम झालेला नाही समुद्रकिनाऱ्यावरच्या गावांमध्ये मात्र सोसाट्याच्या वाऱ्यांचा जोर आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात दुपारनंतर पावसाचा जोर काहीसा कमी झाला असला तरी अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी पडत आहेत काही ठिकाणी पडझडीच्या किरकोळ घटना घडून नुकसान झालय दोडामार्ग तालुक्यात झरेबांबर ॐ रस्त्यावर मोठु झाड उन्मळून पडल्यानं दीड तास या मार्गावरची वाहतूक ठप्प झाली होती कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे

यवतमाळ जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशी मुसळधार पावसामुळे मारेगाव वणी आणि झरी तालुक्यात अनेक नदी नाल्यांना पूर आला असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे अनेक गावांत वीजपुरवठा खंडित झाला आहे

पैनगंगेचे पाणी तेजापूर गावात शिरले असून ग्रामस्थांनी श्रमदानातून उभारलेला श्रमसेतू पुरात वाहून गेल्याने चंद्रपूरशी गावाचा संपर्क तुटला आहे या भागातली शेती पूर्णतः खरडून गेली आहे आपत्ती नियंत्रण विभागाने ग्रामस्थांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहे

सावधगिरीच्या दृष्टीने वीज पुरवठा बंद करण्यात आला आहे पुराच्या भीतीमुळे ग्रामस्थांना रात्र जागून काढावी लागत आहे वणी परिसरातील कोळसा उद्योगावर सुद्धा पुरामुळे परिणाम झाला असून कोळसा खाणीतील कोळसा उत्पादन ठप्प पडले आहे नवी मुंबई परिसरात गेल्या चोवीस तासात एकशे एकोणपन्नास पूर्णांक आठ दशांश मिलीमीटर पावसाची नोंद झाली वाशी सानपाडा नेरूळ तुर्भे परिसरात पाणी साचलं शहरातल्या बह्तांश शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली सतत पडणा या पावसामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज सहाशे ट्रक भाज्यांची आवक झाली असली तरीही भाजीला उठाव नसल्यामुळे भाजीच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे नवी मुंबईला पाणी पुरवठा करणा या मोरबे धरणाच्या परिसरातही चांगला पाऊस पडत आहे

रायगड जिल्ह्यात आज सलग चौथ्या दिवशीही मुसळधार पाऊस कोसळत असून जिल्ह्यातलं जनजीवन विस्कळीत झालं आहे सावित्री गांधारी काळ अंबा कुंडलिका पाताळगंगा उल्हास नागेश्वरी या नद्या दुथडी भरून वाहत आहेत पोलादपूर महावळेश्वर रस्त्यावर पायटे गावाजवळ आंबेनळी घाटात काल दरड कोसळल्यानं या मार्गावरची वाहतूक बंद झाली होती नेरळ माथेरान मार्गावर पडलेली दरड हटवल्यानं हा मार्गही मोकळा झाला आहे मुरूड तालुक्यात डोंगरी गावावर दरड कोसळण्याच्या भीतीनं ग्रामरुथांनी कालची रात्र जागून काढली सततच्या पावसानं लावणीची कामं खोळंबली असली तरी जिल्हयातली सुतारवाडी पांभरे संदेरी कलोते मोकाशी भिलवले कोथुर्डे वरंध फणसाड मोर्बे डोणवत वावे कुडकी अशी महत्वाची धरणं भरून वाहू लागली आहेत

मुंबई आणि कोकणात सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे आवश्यक ती खबरदारी घेण्यासाठी प्रशासन यंत्रणा सज्ज आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज विधानसभेत सांगितलं यासंदर्भात विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील तसंच अजित पवार आशिष शेलार या सदस्यांनी मुद्दा उपस्थित केला होता त्याला उत्तर देतांना मुख्यमंत्री म्हणाले की आपत्ती व्यवस्थापन कक्ष कार्यान्वित केले असून अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्याचं काम प्रशासन करत आहे

विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी यासंदर्भात तारांकित प्रश्न विचारला होता

तत्कालीन आघाडी सरकारनं आवश्यक गोदामं बांधली नाहीत याचा परिणाम तूर खरेदी आणि साठवणुकीवर झाला सद्याच्या सरकारनं गोदामांची व्यवस्था करून शेतकऱ्यांची तूर खरेदी केली असं ते म्हणाले

कोकणातल्या राजापूर तालुक्यातला नाणार शुद्दीकरण प्रकल्प लादणार नाही चर्चेतून तोडगा काढू अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज विधानपरिषदेत दिली काँप्रेसचे संजय दत्त यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेला ते उत्तर देत होते यासंदर्भातली अधिसूचना रद्द करण्याचा निर्णय उद्योग खात्याचा होता उद्योग विभागानं यासंदर्भात प्रस्ताव पाठवला मात्र अधिसूचना रद्द करण्याबाबत कोणताही निर्णय सरकारनं घेतलेला नाही असं त्यांनी स्पष्ट केलं बीटकॉक्ति या आभासी चलनाच्या माध्यमातून मोठा लाभांश देण्याचं अमिष दाखवून गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याच्या सर्व गुन्ह्यांच्या तपास करण्यासाठी आर्थिक गुन्हे विभागाच्या अतिरिक्त महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक नेमलं जाईल असं अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितलं राष्ट्रवादी काँग्रेसचे हेमंत टकले यांनी यासंदर्भात लक्षवेधी सुचना मांडताना गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करण्याची मागणी केली त्यावर केसरकर यांनी सांगितलं की या सर्व कंपन्यांना लक आऊट नोटीस जारी केली असन त्यांची खाती गोठवली आहेत पृण्यात वाढत्या वाय प्रदृषणामुळे श्वसनाच्या विकारांचं प्रमाण वाढत असल्याचा मुद्दा काँग्रेसचे अनंत गाडगीळ यांनी आज लक्षवेधी सुचनेव्वारे उपस्थित केला याप्रश्नी लवकरच संबंधित लोकप्रतिनिधींची बैठक घेणार असल्याचं पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी सांगितलं

तीन दिवसांपूर्वी त्यांना या रुग्णलयात दाखल करण्यात आले होते

भूकम्प विषयी त्यांचा गाढा अभ्यास होता तसेच व्ही एन नाईक शिक्षण संस्थेचे ते पाच वर्षे अध्यक्ष होते विज्ञानासह विविध विषयांवर त्यांनी पुस्तके लिहिली होती आज दुपारी त्यांचे पार्थिव नाशिकला आणण्यात आलं सायंकाळी नाशिक अमरधाम मध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत येत्या दोन दिवसात कोकणात बहतेक ठिकाणी मध्य महाराष्टात ब याच ठिकाणी पाऊस पडेल असा पृणे वेधशाळेचा अंदाज आहे

उद्या उत्तर कोकणात तुरळक ठिकाणी तर दक्षिण कोकणात काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार स्वरूपाचा पाऊस पडेल मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे परवा म्हणजे बारा तारखेला कोकणात काही ठिकाणी तर दक्षिण मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडेल